तात्याराव लहाने यांना जाहीर

ग्रहमंत्री अनिल देशमुख राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते म्ख्यमंत्र्यांसह संपूर्ण राज्य शासन पोलीस विभागासाठी सदैव सकारात्मक असून विभागाच्या इतर मागण्यांचाही लवकरात लवकर विचार होईल असं गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं

सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्याचं नियोजन असून भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी खुलं केलं जाणार आहे

सरकारच्या या च्रकीच्या धोरणांना संपाच्या माध्यमातून संघटना विरोध करत असल्याचं कर्मचारी संघटनेचे महासचिव देविदास तुळजाप्रकर यांनी सांगितलं खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विदेशी बँकांमध्ये विलीनीकरण झालं तर भारतीय बँकिंग विदेशी भांडवलदारांच्या हातात जाईल जे देशाच्या हिताचं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं कालच्या या संपात राज्यभरातल्या दहा हजारावर शाखांमधले जवळपास तीस हजार कर्मचारी संपावर होते अशी माहिती तुळजापूरकर यांनी दिली बँक कर्मचाऱ्यांसह शेतकरी आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला काल संमिश्र प्रतिसाद मिळाला

शेतकरी विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द कराव्यात या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं संघटनांकडून सांगण्यात आलं

विविध कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं लातूर इथं कामगार संघटनांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत निदर्शनं केली

यादरम्यान वंदे भारत मिशन अंतर्गत विमानसेवा मात्र सुरूच राहणार आहे त्यामुळे विदेशात अडकलेले भारतीय या सेवेचा लाभ घेऊन देशात परत येऊ शकणार आहेत

या भेटीत ते कोविशिल्ड लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड यांनी केलं आहे

यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव इथले सैनिक यश देशमुख यांचा समावेश आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करत संविधान दिनाच्या श्भेच्छा दिल्या भारतीय संविधानाचा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं संविधान म्हणून आदरानं उल्लेख केला जातो संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती सदैव कृतज्ञ राहावं लागेल असं म्ख्यमंत्री म्हणाले

बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानाचा आपल्याला अभिमान असल्याचं आठवले म्हणाले बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा संविधानातला भारत साकार केला तर भारत जागतिक महासत्ता होईल असं आठवले यांनी नमूद केलं औरंगाबाद इथं भडकल दरवाजा परिसरातल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पृष्पांजली अर्पण करून संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं जालना जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन करून तसंच बाबासाहेबांना अभिवादन करून संविधान दिन साजरा केला हिंगोली जिल्ह्यातल्या ओंढा नागनाथ इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात संविधान दिन साजरा करण्यात आला

तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे एक लाख रुपये मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे उद्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीला पुण्यात फुले वाडा इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

बीड जिल्ह्यात पाच कोविडग्रस्तांचा औरंगाबाद जिल्ह्यात चार तर हिंगोली जिल्ह्यात काल एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

सिटी बसचा वापर मोबाईल स्वॅब कलेक्शन संकलित माहितीच्या विश्लेषणासाठी वॉर रुम मोबाईल फिव्हर क्लिनिक यासारखे उपक्रम पांडेय यांनी राबवले

लातूरहून औरंगाबादकडे जाणारी ही कार टायर फुटल्यानं द्भाजक ओलांडून विरूद्ध दिशेनं येणाऱ्या टँकरवर धडकली गेवराई नजीक वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात कारमधून प्रवास करणारे दोन जण जागीच ठार झाले तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह वंचित बहजन आघाडीच्या तीन पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नांदेड हिंगोली मार्गावर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक रस्त्यालगतच्या नाल्यामध्ये कोसळल्यानं हा अपघात झाला अपघातग्रस्त ट्रक हैदराबादहून इंदूरकडे जात होता दोघंही मयत इंदूर इथले रहिवासी आहेत

खासदार सुधाकर श्रंगारे यांनी काल विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्यासह आढावा बैठक घेवून प्रकल्पाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

प्रकल्प कार्यान्वित होत असताना टप्प्याटप्प्यानं या जागा भरल्या जाणार असून त्यामुळे मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार मिळून बेरोजगारीची समस्या द्र होण्यास मोठा हातभार लागेल असं खासदार शृंगारे यांनी सांगितलं

वातावरणातील बदल आणि जल व्यवस्थापन या विषयावर काल औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्रातर्फे वेबिनार घेण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते राज्यात मुलबक पाणी असताना त्याचं नियोजन होत नसल्याचं ते म्हणाले

औरंगाबाद इथं मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं बीड जालना उस्मानाबाद इथंही मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

काल सकाळी सहा वाजता नर्सींसह पंचक्रोशीतल्या मंदिर परिसरामध्ये हजारो पणत्या पेटवून दीपोत्सव करण्यात आला

काल औरंगाबाद इथं मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते

लातूर शहरात प्लास्टिक बंदीसाठी महानगरपालिकेनं तीन पथकांची नियुक्ती केली आहे स्वच्छतेविषयी नागरिकांकडून तक्रारी आल्यास त्यांचं तत्काळ निवारण करण्याच्या सूचनाही स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत प्लास्टिकबंदी राबवण्यासाठी दररोज शहरातल्या आस्थापनांना भेटी दिल्या जाणार असून बंदी असलेलं प्लास्टीक आढळल्यास संबंधितांना दंड ठोठावला जाणार आहे

भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल